परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत काल एक निवेदन जारी केलं आणि पाकिस्तानच्या कार्यवाह उच्चायुक्तांना बोलावून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला खेबर पख्तुनख्वा या प्रांतात बालाकोट इथल्या जैश ए मोहंमदच्या तळावर भारतानं जी कारवाई केली ती पूर्णपणे बिगर लष्करी आणि दहशतवाद प्रतिंधक कारवाई होती मात्र पाकिस्ताननं केलेली कारवाई ही भारतीय कारवाईच्या विपरित होती असं या निवेदनात म्हटलं आहे दहशतवादाविरोधात पाकिस्ताननं तातडीनं आणि पडताळणी करण्यायोग्य कारवाई करावी अशी मागणी भारतानं केली आहे पूलवामा दहशतवादी हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा हात तसंच जैश ए मोहम्मदचे दहशतवादी तळ आणि त्याचे म्होरके पाकिस्तानात असल्याचं पुरावे भारतानं पाकिस्तानकडे सुपूर्द केले आहेत भारताच्या लष्करी ठाण्याना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उधळून लावतानाचं भारतानं पाकिस्तानी हवाई दलाचं एक लढाऊ विमानही पाडलं

आपल्या वैमानिकाला तातडीनं आणि सुरक्षित परत पाठवण्याची मागणी भारतानं केली आहे त्यांना कसलीही ईजा होता कामा नये असं पाकिस्तानला बजावलं असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे